यानंतरची प्रार्थनासभा यस्वी गुरुवारी लखनौ इथं होणार आह क्रिंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग उत्तरप्रदधीव सिख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर मान्यवर सभछी उपस्थित राहतील आर्थिक विकासाला प्रोत्साहन दष्खिच्या युपीए सरकारच्या धोरणामुळ मीठ्या प्रमाणावर आर्थिक अस्थिरता वाढली असं केंद्रीय मंत्री अरूण जस्त्री यांनी म्हटलं आह ग्रुपीए सरकारच्या काळात वित्तीय शिस्तीत सूट दष्ट्रात आली आणि बँकींग यंत्रणसी बर्डिशक्ती कर्ज द्यायला सांगण्यात आलं

क्रिकेच्या प्रग्रस्तांसाठी काल मुंबईहन तीस टनाहन अधिक उपयोगी साहित्य पाठवण्यात आलं